राज्यसभेचं कामकाज सुरू करताना सभापती एम व्यंकय्या नायड्र यांनी सगळ्या सदस्यांना सदनाचं कामकाज होऊ देण्याचं कळकळीनं आवाहन केलं सदनासमोर अनेक महत्त्वाची विधेयकं आहेत आणि कामाचे थोडेच दिवस हातात आहेत असं सांगत चर्चा करत काम पूर्ण केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं सगळ्या देशाचं लक्ष आपल्या कामकाजाकडे लागलेलं असताना काम करणं ही आपली जबाबदारी आहे असं प्रतिपादन करत कोणतेही सदस्य घोषणाबाजी करत हौद्यात उतरले तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा नायडू यांनी दिला असं असतानाही अण्णा द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी प्रश्नावर गदारोळ सुरू केल्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर बारा वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं बारा वाजताही सदस्यांनी गोंधळ सुरू ठेवल्यानं उपसभापतींना कामकाज द्पारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं

या गदारोळात काही मिनिटं काम चालल्यानंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बारा वाजेपर्यंत काम स्थगित केलं बारावाजेनंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत घरग्ती वापराच्या गॅसच्या सहा कोटीव्या जोडणीचं वितरण केलं यावेळी नायडू यांनी पर्यावरणपूरक इंधन वापराबाबत पेट्रोलियम मंत्रालयानं केलेल्या जनजाग्रतीची प्रशंसा केली उज्वला योजना ही जगातली सर्वात मोठी दारिद्र्य निर्मूलन योजना असल्याचं नायडू म्हणाले उज्ज्वला योजनेसंदर्भातल्या एका पुस्तकाचं यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं

आरोग्य क्षेत्रात ही योजना पथदर्शी आणि क्रांतीकारक ठरल्याचं त्यांनी म्हटलं आहे या योजनेअंतर्गत सध्या दिवसाला पाच हजार अर्जांवर कार्यवाही होत असून या योजनेबाबत अधिक जनजागृती झाल्यानंतर वर्षाला सुमारे एक कोटी कुटुंबं या योजनेचा लाभ घेतील असा विश्वास जेटली यांनी व्यक्त केला आहे

मुंबईत काल झालेल्या कार्यक्रमात सिद्दरामेश्वर यांना एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं

जालना जिल्ह्यात बदनाप्र इथल्या एका फोटो स्टुडिओमधून प्रत्येकी दोन हजार रुपयांत ही बनावट प्रमाणपत्रांची विक्री सुरू होती अनेक जणांना अशी प्रमाणपत्रं विकल्याची कब्ली अटक केलेल्या दोघांनी दिली असून या आरोपींविरुद्ध बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

देसाई प्रस्कार या वर्षी बीडच्या शांतिवन या संस्थेला दिला जाणार आहे या पुरस्काराचं वितरण उद्या संध्याकाळी औरंगाबादमधल्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत लातूरच्या क्रीडा संकुलावर आज एक भव्य मानवी साखळीच्या माध्यमातून जनजाग़ती करण्यात आली लातूरमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या जनजागृती फेरीमध्ये शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांमधले विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे